महाराष्ट प्रदेश काँग्रेस कमिटीनं या बंदला सक्रीय पाठिंबा दिला आहे राज्यातल्या कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारात काम करणाऱे माथाडी कामगार आणि व्यापारी शेतकऱ्यांच्या देशव्यापी संपात सामील होणार आहे महाराष्ट राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील आणि व्यापारी असोसिएशनने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली शेतकरी कामगार पक्षानंही या संपाला पाठिंबा जाहीर केला आहे पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात शेतकऱ्यांच्या या बंदमध्ये देशातील जनतेनं मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन केलं आहे

नविन कायदे रद्द झाल्यास शेतकरी व्यापार स्वातंत्र्याचा मार्ग कायमस्वरूपी बंद होईल त्यामुळे शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी होऊ नये असं आवाहन घनवट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलं आहे सरकारनं या आंदोलनाच्या दबावामुळे नविन कृषी सुधारणा कायदे मागे घेतले तर पुढील पन्नास वर्ष तरी कोणताही राजकीय पक्ष शेती व्यापाराला स्वातंत्र्य देण्याचं धाडस करणार नाही असं ते म्हणाले

आपल्या सैनिकांचं शौर्य आणि देशभक्तीसाठी त्यांना सदैव नमन केलं पाहिजे असं उपराष्ट्रपतींनी द्विट संदेशात म्हटलं आहे

काल सलग नवव्या दिवशी बरे होणाऱ्या रुग्णांची दैनंदिन संख्या नव्यानं आढळणाऱ्या रुग्णसंख्येपेक्षा अधिक होती

भारतात आणि जगभरात वाढत असलेल्या मागण्यांसाठी आय़ष क्षेत्रातले उद्योग आणि वाणिज्य क्षेत्रानं आपल्याला अधिक वेगाने उचावण्याची आवश्यकता आहे असं आयुष मंत्री नाईक यावेळी म्हणाले

यातून उमेदवारांना नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होणार आहेत

राज्यातले उद्योग व्यवसाय पूर्ववत कार्यरत होत आहेत त्यामुळे रोजगाराच्या या संधी उपलब्ध झाल्या आहेत नोकरीसाठी इच्छुक युवक युवतींनी डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट रोजगार डॉट महा स्वयम डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे

मालेगावातून हा शस्त्र साठा ध्वळ्यात अवैधपणे विक्रीसाठी आणला गेला होता अशी माहिती चौकशीतून समोर आल्याचं सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास ठाकरे यांनी सांगितलं या प्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे